संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता कामकाज अनिश्वित काळासाठी संस्थगित

जागतिक नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या राही सरनोबतसह तीन भारतीय नेमबाजांना सुवर्णपदकं

संसद अर्थसंकल्पीय अधिवेशन संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची काल सांगता झाली आणि दोन्ही सभागृहांचं कामकाज अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आलं विविध राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सदस्यांनी केलेल्या मागणीमुळे अधिवेशन वेळेआधी संपवावं लागलं असं केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रह्नाद जोशी यांनी अधिवेशन समाप्तीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं

राज्यसभेनं काल आर्थिक पायाभूत सुविधा आणि विकास बँकेच्या अर्थात एनबीएफआयडी स्थापनेसाठीचं विधेयक मंजूर केलं

देशातील आर्थिक पायाभूत सुविधा अधिक बळकट करण हा या बँकेच्या स्थापनेमागील उद्देश आहे

ते काल नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते

राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार विविध आघाड्यांवर अपयशी ठरलं असल्याचं त्यांनी राष्ट्रपतींना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे

वेळ पडली तर सरकारनं फडणवीस यांचीही चौकशी करावी असंही त्यांनी म्हटलं आहे ते काल मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते

व्यावसायिक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातही वाझे मुख्य संशयित आहेत राष्ट्रीय तपास पथक या प्रकरणी तपास करत आहे परमबीर याचिका मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने काल या पुरस्काराची घोषणा केली

विविध क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीनं सेवा करणाऱ्या तसंच त्याद्वारे मानवी जीवन उंचवण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतं पररुकार देशातल्या हिंदी आणि राजस्थानी साहित्यिकांना देण्यात येणाऱ्या कमला गोयंका फाउंडेशनच्या पुरस्कारांची घोषणा फाउंडेशनचे विश्वस्त श्यामसुंदर गोयंका यांनी काल केली यात यशश्री सत्यनारायण गोयंका हिंदी साहित्य पुरस्कार पुण्यातले ज्येष्ठ हिंदी साहित्यिक डॉक्टर दामोदर खडसे यांना त्यांच्या बादल राग या पुस्तकासाठी जाहीर झाला आहे

नाशिक पक्षप्रवेश मालेगाव इथले काँप्रेसचे माजी आमदार आसिफ शेख रशीद यांनी काल मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी कॉप्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यांच्या समवेत पंधरा माजी नगरसेवकांनी देखील पक्ष प्रवेश केला आहे लातूर तुतीय पंथीय नागरिकत्वाचा पुरावाच नसलेल्या अनेक तृतीय पंथीयांना लातूरमध्ये जिल्हा विधीसेवा प्राधिकरण आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने शिधापत्रिका प्रदान करण्यात आल्या यानंतर त्यांना आधारकार्ड पॅन कार्ड मतदान ओळखपत्र आणि जनधन बॅंक खातंही काढून दिलं जाणार आहे

यदाच्या अर्थसंकल्पात सर्व समाजघटक आणि विकास कामांसाठी आवश्यक तरतूद करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं

जिल्ह्यात नाविन्यपूर्ण योजना राबवण्यासाठी यात तरतूद आहे

पुणे जिल्हा परिषदेनं केलेल्या पाहणीतून हा निष्कर्ष समोर आला आहे आग नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार मुंबईत भांडूपमध्ये काल मध्यरात्री सनराईज या खासगी कोविड रुग्णालयाला आग लागली

आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून रुग्णांना मुलूंड इथल्या कोविड रुग्णालयात हलवण्यात आलं आहे नांदेड निधन नांदेड इथले ओबीसी संघटनेचे प्रमुख राजेश रापते याचं काल ह्दयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं

नांदेड शहरातल्या सामाजिक सांस्कृतिक चळवळीतले ते सक्रिय कार्यकर्ते होते

वाघ परिवर्तन चळवळीतले ज्येष्ठ कार्यकर्ते विचारवंत लेखक प्राध्यापक विलास वाघ यांचं काल पुण्यात निधन झालं

त्यांना कोरोनाची लागण झाली होती पुरोगामी विचारांचा प्रसार करत जातिनिर्मूलन आणि प्रौढ शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी प्रबोधन केलं सुगावा प्रकाशनाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक चळवळीला मार्गदर्शक ठरू शकतील अशी पुस्तकं प्रकाशित केली

यात महाराष्ट्राच्या राही सरनोबत हिच्यासह चिंकी यादव आणि मनू भाकेर यांचा समावेश आहे

सामना दूपारी दीड वाजता सुरू होईल

तर हा सामना जिंकून मालिकेत बरोबरीचा आणि आपलं आव्हान टिकवून ठेवण्याचा इंग्लंडचा प्रयत्न असेल

हवामान् कोकणात बऱ्याच भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली असून राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं